हे शक्तीशाली चक्रीवादळ आता पश्चिम बंगालकडे सरकत आहे या पार्श्वभूमिवर कोलकाता विमानसेवा आज दपारी तीन वाजेपासून उद्या सकाळी आठ वाजेपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे विविध राज्य सरकार तसंच केंद्र सरकारनं या चक्री वादळाच्या प्रभावाला तोंड देण्यासाठी आवश्यक उपाय योजले आहेत सैन्य दल वायू दल आणि नौ दलाला सज्जतेचा इशारा देण्यात आला आहे दरम्यान कोकण किनारपट्टी कडून येणाऱ्या वाऱ्यांचा वेग वाढला असून थंड वाऱ्यामुंळे उकाडा कमी झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे

या परिसरात दहशतवादी लप्न असल्याची माहिती मिळाल्यावर ही कारवाई करण्यात आल्याचं सुरक्षा दलानं सांगितलं

पाचव्या टप्प्यासाठीचा प्रचार उद्या थांबणार आहे

बसपाच्या नेत्या मायावती यांची प्रचार सभा उत्तर प्रदेशात सिद्धार्थ नगर आणि सुलतानपूरला होईल

यावर्षीच्या व्तपत्र स्वतंत्रता दिवसाचा विषय लोकशाहीसाठी प्रसारमाध्यमांची भूमिका हा आहे व्त्तपत्रं प्रसारमाध्यमाचं स्वातंत्र्य संरक्षण आणि कर्तव्य करत असताना जीव गमावलेल्या पत्रकारांप्रती श्रद्धांजली अर्पण करण्याचा हा दिवस असल्याचं उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनी प्रसारमाध्यमांशी बोलतांना म्हटलं आहे

यवतमाळ जिल्ह्यातले शहीद जवान अग्रमन रहाटे यांच्या पार्थिव देहावर आर्णी तालुक्यातल्या तरोडा गावी आज सकाळी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आल्याचे आमच्या वार्ताहरांनी सांगितलं आहे

मांगूर्डा येथील शेतात काम करत असलेल्या राजू टेकाम यांच्यावर काल दपारच्या सुमारास वाघानं हल्ला चढविल्यानं ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे यात जखमी शेतकऱी टेकाम यांना उपचारांसाठी यवतमाळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे

दुबई इथं नुकत्याचं जारी झालेल्या वार्षिक क्रमवारीत आतंरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यात दोन गुण मिळवत भारतीय संघ दुसऱ्या स्थानावर असुन इंग्लंडचा संघ प्रथम क्रमांकावर आहे

प्रनॉयन ऑकलंडमध्ये सुरू न्यूझीलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत उपउपांत्य फेरीत धडक मारली असून या फेरीत त्याची लढत पाचवं मानांकन प्राप्त जपानच्या कांता तसुनेयामाविरुद्ध होईल